ज्येष्ठ कायदेतज्ञ भारताचे माजी महान्यायकर्ता सोली सोराबजी यांचं निधन

राजस्थान पश्विम बंगाल उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश गुजरात या राज्यांमधली रुग्णवाढ ही मोठी आहे

मोदी बैठक देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत आहे महाराष्ट्र केरळ उत्तर प्रदेश तमिळनाडू दिल्ली आंध्र प्रदेश पश्विम बंगाल आणि छत्तीसगड या राज्यांना संसर्गाचा मोठा फटका बसला असून त्याबाबत सविस्तर माहिती देणारा अहवाल केंद्रीय आरोग्य सचिवांनी काल केंद्रीय गृह सचिवांकडे सादर केला त्यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पणे केंद्रावरून ऐकत आहात

भारताच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करत असल्याबद्दल अमेरिकेला अभिमान वाटत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी काल सांगितलं होतं

तसंच जर्मनीने पाठवलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही काल भारतात दाखल झाल्याचं हरदीप पुरी यांनी सांगितलं इराण रशिया ऑस्ट्रेलिया कॅनडा भूतान नॉर्वे यांच्यासह इतर अनेक देशांनी भारताला मदत देऊ केली आहे खेळाड मदत भारतात कोरोना संसर्ग वाढत असताना अनेक खेळाडूही मदतीचा हात पुढे करत आहेत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे आयपीएल स्पर्धेतल्या राजस्थान रॉयल्स संघानंही त्यांच्या रॉयल राजस्थान फौंडेशन आणि ब्रिटीश एशियन ट्रस्टच्या माध्यमातून साडे सात कोटी रुपये उभारण्याचा निश्चय केला आहे ब्रिटीश एशियन ट्रस्टचे संस्थापक आणि ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी ऑक्सिजन फॉर इंडिया या मोहिमेची घोषणा केली आहे भारतासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळवणं आणि त्यांचं वितरण करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे

या निर्बधांची मुदत वाढवल्याचे आदेश राज्य शासनानं जारी केले आहेत

हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी काल दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली

तेलबिया मोहरी गेल्या शतकात हरीत आणि ब्रेत क्रांतीचा अनुभव घेतल्यानंतर भारत आता कृषी क्षेत्रातील पीत क्रांतीला सामोरा जाण्यास तयार आहे ही क्रांती तेलबियांच्या प्रामुख्यानं मोहरीच्या उत्पादनात होईल असं मत सॉल्व्हट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेद्वारा काल आयोजित वेबिनारमध्ये खाद्यतेल उद्योगातील दिग्गज आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं

माउंट मेरोन इथे एका धार्मिक सोहोळ्यासाठी जमाव जमलेला असताना ही दुर्घटना घडल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर यांनी दुःख व्यक्त केले आहे सोली सोराबजी ज्येष्ठ कायदेतज्ञ भारताचे माजी महा न्यायकर्ता पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं आज सकाळी कोरोना संसर्गामुळे निधन झालं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोराबजी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

नमस्कार